यावेळी त्यांनी उपस्थितांना पाणी वाचवण्याची शपथ दिली

खासदार गिरीश बापट आणि सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर दिशा या बैठकीमधून जावडेकरांनी पूणे जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला

राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्यामध्ये सुद्धा अर्भक मृत्यू दरही कमी झाला माता मृत्यू दरही कमी झाला आहे त्यामुळे आरोग्याच्या द्रष्टाने एक चागंली प्रगती पुणे जिल्ह्याची झालेली आहे आयुष्यमान योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे

मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचं आज संध्याकाळी पुण्यामध्ये ढोल ताशांच्या गजरात प्ष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आलं हडपसरपासून ही यात्रा सुरू झाली मुख्यमंत्र्यांसह खासदार गिरीश बापट भाजपाच्या पुणे शहराध्यक्ष माधुरी मिसाळ संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील आणि विविध नेते यात्रेला उपस्थित आहेत यात्रेच्या मार्गावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सोलापूर रस्त्यावरून स्वारगेट सारसबागमार्गे ही यात्रा पुढे कोथरूडकडे जाणार आहे शेट्टी समाजातल्या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रजा लोकशाही परिषेदेच्या माध्यमातून चळवळ उभी करणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज पूण्यात सांगितलं विविध प्रोगामी पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या प्रजा लोकशाही परिषद या आघाडीची घोषणा करताना ते बोलत होते आपल्या भाषणात भाजपावर कडाडून टीका करताना मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जनतेवर लादलेली यात्रा आहे असं शेट्टी म्हणाले

अॅमनोरा पार्क टाऊनशिपमध्ये घरातला प्लॅस्टिकचा कचरा परत देण्याच्या उपक्रमाला कदम यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली त्यावेळी ते बोलत होते स्पर्धा पुण्यातल्या नवक्षितिज संस्थेनं विशेष मुलांसाठी नाट्य स्पर्धेचं आयोजन केलं आहे येत्या बुधवारी भरत नाट्य मंदिर इथं ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचं हे बारावं वर्ष असल्याचं संस्थापक अधक्षा डॉ नीलिमा देसाई यांनी सांगितलं

संदेश आणि मयुर साळूंके चेतन मुरुंगे आणि शुभम यादव यांनी गोल केले

जिल्हास्तरीय़ शालेय गटाच्या स्क्वॅश स्पर्धेंच्या अंतिम फेरीत आज तानिया अहुजा अर्णव नाडकर्णी होवरा भानपुरवाला श्रूती माने आणि कियान लॉयर यांनी विजेतेपद पटकावलं प्रौढांच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेंत आज प्रतिक महावंशी अभिषेक जोशी महेश कुलकर्णी अजय भागवत आणि विनय दाते यांनी आपापल्या गटात विजयी सलामी दिली राज्यस्तरीय मिनि फुटबॉल स्पर्धेत आज पुणे शहर संघानं दिमाखदार विजय मिळवला

अयाद आणि मोइझ शेख विजयाचे शिल्पकार ठरले हवामान पुणे आणि परिसरात काही ठिकाणी आज पावसाच्या हलक्या सरी पडल्या